निवडणुक आयोगानं काल रात्री नवी दिल्लीत याबाबतची माहिती दिली अनेक भागांतून निवडणूक पथकं अद्याप परतली नसल्यानं त्यांच्याकडची माहिती मिळाली असता मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचंही निवडणुक आयोगानं स्पष्ट केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या उरलेल्या सहा टप्प्यातल्या निवडणुकीत प्रचारानं चांगलाच वेग घेतला आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यासाठी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली

या मतदारसंघात काँप्रेसच्या प्रिया दत्त भाजपाच्या पूनम महाजन आणि सपाचे फरहान आझमी यांच्यात मुख्य लढत होत आहे

यानिमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जालियनवाला बाग हत्याकांडातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू जालियनवाला बागेतल्या स्मारकाला श्रद्धांजली वाहणार आहेत यावेळी नायडू यांच्या हस्ते एक विशेष नाणं आणि टपाल तिकीटही प्रकाशित केलं जाणार आहे प्रभू रामाचा जन्मोत्सव म्हणजेच राम नवमीचा सण आज देशभरात श्रद्धा आणि उत्साहानं साजरा होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत रामनवमीनिमित्त मुंबईसह राज्यात अनेक ठिकणी धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल आहे

रामनवमीनिमित्त गीत अणि नृत्याचेही विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयिजित करण्यात आले आहेत आयपीएल क्रिकेट सामन्यांमध्ये काल रात्री कोलकाताच्या ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात दिल्ली क्रिटल्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव केला

सिंगापूर खुल्या बद्दमिंटन स्पर्धेत पी

सिंधूनं महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला असून अंतिम फेरीत तिचा सामना नोझोमी ओकुहारा बरोबर होणार आहे